ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवाशीयांशी संवाद साधत होते देशाचा प्रत्येक नागरिक अशा अनेक गोष्टी करू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आजचा राष्ट्रीय विज्ञान दिवसही महान वैज्ञानिक डॉक्टर सी

रमण यांनी शोधून काढलेल्या रमण क्रिक्टला समर्पित असल्याचं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी नाशिकमधल्या स्नेहल यांनी त्यांना नमो अखिर देशातल्या संशोधकांनी विज्ञानाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाविषयी लिहीलं असल्याचा उल्लेखही केला आपण जगभरातल्या तिर वैज्ञानिकांची जशी माहिती घेतो त्याचप्रमाणे देशातल्या संशोधकांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं विज्ञान हे केवळ भौतिक रसायन शास्त्र किवा प्रयोगशाळांपुरतं मर्यादित नाही तर त्याचा विस्तार मोठा असल्याचं ते म्हणाले आत्मनिर्भर भारत अभियानात विज्ञानाचं मोठं योगदान असल्याचं सांगत त्यांनी देशभरात विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची उदाहरणंही मांडली प्रत्येक भारतीय नागरिक देशात निर्माण होणाऱ्या वस्तूंविषयी अभिमान बाळगू लागला श्विल्या वस्तूंशी जोडून घेऊ लागला तर आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी होईल आणि आर्थिक अभियाना पलिकडे ते राष्ट्रीय चैतन्य बनेल असं त्यांनी सांगितलं यासाठी केवळ मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून नाही तर स्थानिक पातळीवर कापड हस्तनिर्मिती वस्तू क्रिक्ट्रॉनिक उपकरणं मोबाक्रि अशा प्रत्येक क्षेत्रात आपलं गौरव वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली यासाठी कोरोनाकाळातल्या आपत्तींचं संधीत रुपांतर करून नव्यानं व्यवसाय उभारलेल्यांची उदाहरणं त्यांनी मांडली आजच्या मन की बातमधे प्रधानमंत्र्यांनी देशाच्या संस्कृतीचं आणि नद्यांचं नातं विषद केलं तसंच जलसंवर्धनाच्या महत्तही सांगितलं आपल्या जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना यासाठी देशभरात सुरु असलेल्या प्रयत्नांची उदाहरणं त्यांनी मांडली पावसाचं वाया जाणारं पाणी साठवून ठेवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय राबवणार असलेल्या क्विद रेन या अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांनी येत्या परीक्षांना ताण न घेता हसत हसत परीक्षांना सामोरं जाण्याचं आवाहन केलं यासाठी याच महिन्यात आपण परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून पुन्हा संवाद साधणार असून त्यात अधिकाधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी सहभागी व्हायचं आवाहन त्यांनी केलं आजच्या मन की बातमधे प्रधानमंत्र्यांनी संत रविदास यांच्या शिकवणीची तरुणांना आठवण करून दिली संत रविदास यांच्या कार्यातून प्रेरणा घेत तरुणांनी स्वतःला जुन्या पद्धती आणि रितींमधे अडकवून घेता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं

आपल्या भाषा आपली संस्कृती आणि अभिमानाचे प्रतिक आहेत असं ते म्हणाले येत्या काळात क्रीडा सामन्यांचं जास्तीत जास्त भाषांमध्ये समालोचन व्हावं यादृष्टीनं क्रीडा मंत्रालयानं विचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे मात्र त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रानं मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून साहित्य संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रांमधल्या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते काल राजभवनात वाग्धारा सन्मान देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसंच वाग्धाराचे अध्यक्ष वागीश सारस्वत उपस्थित होते यावेळी राज्यपालांनी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ रामजी तिवारी यांना जीवन गौरव प्रस्कार प्रदान केला तर अभिनेत्री शिखा मल्होत्रा यांना कोरोना काळात नर्स म्हणून केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं पद्मश्री सिंधुताई सपकाळ आणि पंडित अजय पोहनकर यांच्या अनुपस्थितीत वाग्धारा पुरस्कार त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आले राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्रही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे उद्या सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते अवैध वाळूची चोरी पोलीसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय कोविड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत असं फडनवीस म्हणाले महिलांवर अत्याचार वाढले आहेत त्रिके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलीस कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही असा आरोप त्यांनी केला शक्ति कायदा हा एक फार्स आहे जर मंत्री राठोड राजीनामा देत नसतील तर या कायद्याच्या समितीत असलेले आम्ही भाजपा सर्व सदस्य राजीनामे देतोय असं त्यांनी सांगितलं लोकांमध्ये वीजबीलांमुळे असंतोष आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पिहासातलं सर्वात लहान अधिवेशन होतय कामकाजामधून पळ काढण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबईतल्या केन्द्रीय काप्स तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतक्मार गुलाबराव पाटील यांची महात्मा फूले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल डॉ पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली डॉ प्रशांतक्मार पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूरमधून एम टेक आणि त्यानंतर नागपूरच्या व्हीएनआयटीतून पीएच डी प्राप्त केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्रवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्यानं कायमस्वरुपी तोडगा काढण्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली ओं उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते शिंदे यांनी काल त्यांची भेट घेतली सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं नष्ट करून नदीचं पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत यासाठी पावले उचलली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणेचे सहायक संचालक निखील देशमुख पत्र सुचना कार्यालयाचे सहायक संचालक शशीन राय आदी अधिकारी उपस्थित होते

न्यू स्पेस ष्टिया लिमिटेडची ही पहिलीच व्यावसायिक मोहीम आहे

या मोहिमेमुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांचं नवं पर्व सुरु झालं आहे तसंच या क्षेत्रात भारत आणि ब्राझीलच्या सहकार्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा होत आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यता यांचा शिक्षण कौशल्य आणि कार्यपद्धतीवर होणारा प्रभाव ही यंदाची विज्ञान दिनाची संकल्पना आहे

विख्यात शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर आज गोरगरिबांच्या विकासासाठी विज्ञानाचा वापर या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहेत